पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये काल नवी दिछीत झालेल्या चर्चेनंतर जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली दहशतवादाचा समूळ नाश करण्यासाठी दहशतवादाला वित्तप्रवठा करणाऱ्या जाळ्याचा नायनाट करणं गरजेचं असल्याचही उभय नेत्यांनी यावेळी मान्य केलं भारतामध्ये रशियन गुंतवणूकीला चालना देण्यासाठी जलद गतीची एक खिडकी योजना राबवणार असल्याचं वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्लीत भारत रशिया व्यापार शिखर परिषदेत बोलत होते दोन्ही देशांना हायड्रोकार्बन सोने हिरे लाकूड औषधी कृषी वीज निर्मिती उड्ड्यन आणि रेल्वेसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापाराच्या संधी असल्याचं प्रभू यावेळी म्हणाले रशिया भारतासोबत सहकार्य वाढवण्यासाठी एक स्वतंत्र धोरण तयार करत असल्याचं रशियाचे आर्थिक विकास विभागाचे मंत्री मॅक्सीम ओरेशकिन यांनी म्हटलं आहे

पतधोरण समितीनं जारी केलेल्या निवेदनाचं आणि व्याजदर जैसे थे ठेवण्याच्या निर्णयाचं सरकार स्वागत करत असल्याचं गर्ग यांनी ट्वीट केलं आहे चलन फ्गवट्या बाबत केंद्रानं केलेलं मूल्यमापन पतधोरण समितीच्या मूल्यमापनाशी सुसंगत असल्याचं गर्ग यांनी सांगितलं राष्ट्रीय जनता दल पक्षाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी आणि मुलगा तेजस्वी यादव यांना दिल्लीच्या विशेष न्यायालयानं भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ आयआरसीटीसीच्या उपहारगृह कंत्राट भ्रष्टाचार प्रकरणी जामीन मंजुर केला आहे

अमनदीप गिल यांच्या जागी शर्मा यांची निवड करण्यात आली आहे शर्मा सध्या परराष्ट्र व्यवहार विभागामध्ये निशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा विभागाचे संयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत

ही बैठक आज मुंबईत सुरु होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काँग्रेस पक्षासोबत आघाडी करण्यासंदर्भात झालेल्या चर्चेत दोन्ही पक्षांना अर्ध्या अर्ध्या जागा देण्याची मागणी केल्याचं पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं

विद्यासागर राव यांनी व्यक्त केला आहे पुणे इथल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काल बांबू हस्तकला आणि कला केंद्र तसंच ग्रंथालय इमारतीच्या विस्तारीत इमारतीचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते व्रक्षारोपण वन्यजीवांचं संरक्षण आणि आदिवासी समाजाचं सशक्तीकरण करण्यावर राज्याच्या वनविभागाचा भर असल्याचं राज्यपालांनी नमूद केलं

केंद्रीय आद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागानं मानांकनाची अधिकृत घोषणा केली

या उत्पादनात पैठणी साडी मराठवाड्याचे केसर आंबे जालन्याचे गोड संत्री पुणेरी पगडी आदींचा समावेश आहे